ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शरद पवारांनी काल पत्रकार परिषद घेत परमबीर सिंग यांचे दावे खोटे असल्याचं सांगितलं पवार यांच्या म्हणण्यानुसार देशमुख विलगीकरणात होते मात्र त्या दिवसांमध्ये त्यांनी प्रवास केल्याची नोंद आहे यावरुन शरद पवारांना च्रकीची माहिती दिली गेली असं फडणवीस म्हणाले पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि पैशाची देवाणघेवाण झाल्याचा प्रकार गेल्यावर्षी पोलिसांच्या तपासात उघड झाला होता तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी त्याबाबतचा अहवाल पुराव्यानिशी राज्य सरकारला सादर केला होता या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी या अहवालाकडे दर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आज सायंकाळी दिल्लीत केंद्रीय ग्रहसचिवांची भेट घेऊन त्यांना हा अहवाल आणि प्रावे सादर करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं

या आधी लसीच्या दोन मात्रांमधलं हे अंतर चार ते सहा आठवडे होतं लसीकरणासंदर्भातल्या तांत्रिक सल्लागार गटानं याबाबत सूचना केली होती ही सूचना फक्त कोविशिल्ड लसीसाठीच लागू असेल कोवॅक्सीन लसीसाठी ही सूचना नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे या संदर्भात राज्यांनी आवश्यक जनजागृती करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत

आरोपींमध्ये निवृत्त क्रिडा उपसंचालक क्रिडा अधिकारी पाटबंधारे विभागाचा कारकून आणि एका एजंटचा समावेश आहे या सर्वांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली आहे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकानं काल एमटीडीसी कार्यालयात ही कारवाई केली वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी महिन्याला हप्ता म्हणून देशमुख यानं तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या राणीसावरगांव इथं मंडळ अधिकारी बालाजी लटपटे आणि वाघदरा इथले सरपंच गोविंद सानप या दोघांना तक्रारदाराकडून साडेबारा हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं

टाळेबंदीच्या काळात केलेल्या मोफत धान्य वाटपाचे बिल काढून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती जागतिक जल दिनानिमित्त परभणी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत जल शपथ देण्यात आली

दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल भारतीय संघात सूर्यक्मार यादव प्रसिद्ध कृष्णा महंमद सिराज आणि क्रणाल पंड्या या नव्या खेळाड्रंचा समावेश करण्यात आला आहे